दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी असलेल्या महाराष्ट्र आकस्मिकता निधीच्या मर्यादेत दोन हजार कोटी रुपयांची तात्पुरती वाढ करायला तसंच राज्यात केंद्राची राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान योजना राबवण्यासाठी मंत्रीमंडळाने आज मंजूरी दिली

पर्यटकांचे आकर्षण असलेल्या नेरळ माथेरान मिनी ट्रेनला लवकरच विशेष विस्टाडोम कोच जोडणार असल्यानं पर्यटकांना सभोवतालच्या निसर्गाचा आनंद लुटत नेरळ माथेरान हा प्रवास करता येणार आहे या संदर्भात रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी

शर्मा यांच्याशी चर्चा करून विस्टाडोमला हिरवा कंदिल दाखविला

बचत गटाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून ग्रामीण भागातल्या महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी युवा संकल्प परिवर्तन संघटनेतर्फे गोंदिया जिल्ह्यातल्या सडक अर्जुनी तालुक्यात प्रथमच महिला संकल्प मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी ग्रामीण भागातील महिलांनी मोठ्या प्रमाणावर भाग घेतला होता

जैविक शास्त्रांच्या संशोधनात भारतातील आघाडीच्या विद्यापीठांपैकी असलेल्या शिवाजी विद्यापीठाशी झालेल्या सामंजस्य करारामुळे बांगलादेशच्या संशोधक विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ होईल अशी भावना बांगलादेशातल्या ढाका खिल्या जहाँगीरनगर विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान आणि जनुकीय अभियांत्रिकी अधिविभागाचे प्रमुख प्रा

अब्दुल्ला मोहम्मद शोहेल यांनी व्यक्त केली आहे

राऊळ यांच्याकडे दाखल केलं आरोपपत्रामध्ये संशयित अमोल काळे वासुदेव सूर्यवंशी भरत कुरणे अमित डेगवेकर या चौघांचा पानसरे हत्येमध्ये प्रत्यक्ष सहभाग असून खून खूनाचा प्रयत्न साक्षीदारांच्या मदतीनं हत्येचा कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे हे चारही संशयित सनातन संस्थेशी संबधीत आहेत

मनरेगातून गड किल्ल्यांचं जतन आणि संवर्धन करण्याची घोषणा पर्यटन आणि रोजगार हमी योजना मंत्री जयकूमार रावल यांनी काल केली किल्ले रायगडावरील हत्तीखाना परिसरारत आयोजित दुर्ग परिषदेत प्रमुख पाहणे म्हणून ते बोलत होते यावेळी त्यांनी अभिमान महाराष्ट्र गड किल्ले संवर्धन मोहीम योजनेची देखील घोषणा केली या योजनेतून गड किल्ल्यांचे संवर्धन ही लोकचळवळ होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला जमिनीचे सात बाराचे उतारे तसंच वन जमीन हक्कांसंबंधी सर्व प्रलंबित प्रकरणं महिनाभरात निकालात काढण्यासाठी विशेष मोहिम हाती घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी महसूल विभागाला दिले आहेत

तसंच आदिवासींच्या प्रशांचं वेळोवेळी निराकरण व्हावं यासाठी डॉ विजयकुमार गावित यांच्या अध्यक्षतेखाली परिषदेअंतर्गत एक उपसमिती नेमण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला

तसंच पुढच्या सुनावणीपर्यंत त्यांना अटक केल्यास वैयक्तीक हमीवर लगेच त्यांची मुक्तता करावी असे आदेश उच्च न्यायलयानं पुणे पोलिसांना दिले एल्गार परिषदेच्या माध्यमापासून हिंसाचाराला फूस दिल्याचा तेलतुंबडे यांच्यावर आरोप आहे त्यांना अटकपूर्व जामिन देऊ नये अशी मागणी पोलिसांनी न्यायालयासमोर कालच्या सुनावणी दरम्यान केली